याचिकेत उछ्छेख केलेले प्रसंग मुंबईत घडले आहेत

दिल्लीतले वकिल ऋषभ जैन गौतम शर्मा आणि विक्रम गेहलोत यांनी ही याचिका दाखल केली होती केवळ बॉलीवूडच्या अभिनेत्याच्या मृत्यूसारख्या काही उदाहरणांवर विसंबून महाराष्ट्रात राज्य घटनेन्सार कारभार होत नसल्याचा निष्कर्ष तुम्ही कसा काय काढला असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयानं याचिकात्यांना केला यामागणीसाठी सर्वोच्च न्यायालया ऐवजी राष्ट्रपतींकडे जाण्याची सूचनाही त्यांनी याचिकाकर्त्यांना केली

त्यामुळे गाफील न राहता नागरिकांना मदत करण्याचे तसंच आवश्यकतेनुसार त्यांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे निर्देश म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील प्रशासकीय यंत्रणेला दिले आहेत मुख्यमंत्र्यांनी काल औरंगाबाद पुणे कोकण आणि नाशिक विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधून पूरस्थितीचा आढावा घेतला मदत पथकाकडून अनेक ठिकाणी पूरग्रस्त नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत आहे या स्थलांतरीत कुटुंबांची काळजी घेण्यात यावी पूर ओसरल्यानंतर ते पुन्हा त्यांच्या घरी गेल्यास त्यांना तिथे आवश्यक असणारी मदत प्रवण्यात यावी अशा सूचनाही म्ख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या

ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते यावर्षीच्या मान्सूननं आधी विदर्भात प्रस्थिती निर्माण केली होती तर आता परतीच्या पावसाचाही मोठा फटका सोलापूर उस्मानाबाद पुणे सांगलीसह राज्याच्या इतर भागालाही बसला असून शेतकऱ्यांच मोठं नुकसान झालं आहे राज्य सरकार केंद्र सरकारकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठवेल केंद्र सरकारने त्यासाठी भरीव आर्थिक मदत द्यावी असं ते म्हणाले

ते काल सांगली जिल्ह्यातल्या मिरज जत कवठे महांकाळ आटपाडी तसंच खानापूर तालुक्यात नुकसानीची पाहणी केल्यानंतर बोलत होते पंचनामे पूर्ण होताच सरकार शेतकऱ्यांना मदत जाहीर करेल असंही कदम यांनी यावेळी सांगितलं

लातूर जिल्ह्यातल्या सहा तालुक्यात चार दिवस सुरु असलेल्या पावसाने अक्षरशः पिके पाण्यात वाहून गेली आहेत तर नदीकाठच्या गावशिवारातल्या सोयाबीनच्या गंजी प्रात वाहून गेल्या आहेत याम्ळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्याचं श्रंगारे यांनी म्हटलं आहे त्यामुळे सरकारने ओला दुष्काळ घोषित करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देवून वीज बिलमाफी पिक कर्ज माफी सह पिकांची संपूर्ण नुकसान भरपाई द्यावी असं त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटल आहे तर भारतीय जनता पक्षाचे किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनिल बोंडे यांनी पंचनामे न करता शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी केली आहे ते काल परभणी इथं वार्ताहरांशी बोलत होते

यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे

विधान परिषेदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी नुकताच अतिवृष्टी झालेल्या मराठवाड्यातल्या बाधित जिल्ह्यांना भेट देऊन तिथल्या परिस्थितीचे निवेदन सादर केल्याचंही फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केलं आहे

नवरात्रोत्सवाला आज घटस्थापनेनं सुरुवात होत आहे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर इथंही भाविकांशिवाय नवरात्रौत्सव साजरा करण्यात येणार आहे नागरिकांनी तुळजापूर इथं येण्याचं टाळावं असं आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केलं आहे तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्रौत्सव या वर्षी साधेपणानं साजरा करण्याचा जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतलेला आहे त्या अनुषंगाने सर्व देवीजींच्या भक्तांना नम्र सूचना आहे विविध जिल्ह्यांतून पायी चालत येणारे भाविक आहेत देवीजींची मशाल घेऊन जाणारे भाविक आहेत त्यांना सुध्दा आमची नम्र विनंती आहे यावर्षी आपण जिल्ह्यामधे येऊ नये देवीजींचे जे कूळाचार आहेत नित्याचार आहेत केवळ त्यांची अंमलबजावणी यावर्षी आम्ही करणार आहोत देवीजींची जी नित्यपूजा आहे आणि जे नित्य दर्शन आहे त्यासाठी आम्ही ऑनलाईन माध्यमातून मंदिराच्या वेबसाईटवरून दर्शानाची सोय उपलब्ध करून दिलेली आहे मंदीर प्रशासनानं भाविकांना ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करुन दिली असल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट श्री तुळजाभवानी डॉट ओआरजी या संकेस्थळावर भाविकांना ऑनलाईन दर्शन घेता येईल

भाविकांना सीसीटीव्हीच्या माध्यमातून दर्शन करता येणार आहे नांदेड जिल्ह्यात माहूर इथं रेणुकादेवीची तसंच कोल्हापूरमध्ये अंबाबाईची घटस्थापनाही विधीवत पुजेनं केली जाणार आहे